रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं कोरोना विषाणूचं संक्रमण वाढत असलं तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहेत मात्र रुग्णसंख्या वाढल्यानं अनिश्चिततेतही भर पडली आहे असं असलं तरी भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे फेब्रवारीमध्ये महागाई दर पाच टक्क्यांवर होता असं दास यांनी यावेळी सांगितलं

या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे औरंगाबाद शहरातल्या सिडको परिसरात व्यापाऱ्यांनी आज सरकारच्या कडक निर्बंधांना विरोध करत निषेधाचे फलक झळकावले मुंबईत दादरमधले व्यापारी कालपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत सरकारनं लादलेले कडक निर्बंध शिथिल करा अशी मागणी व्यापारी करत आहेत

हर्षवर्धन यांनी केलं आहे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या द्विट संदेशात नागरीकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे त्याचबरोबर नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यासही सांगितलं आहे सर्वाँसाठी निष्पक्ष आणि सुदृढ जग निर्माण करणं ही जागतिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना आहे जागतिक आरोग्य दिन म्हणजे आपल्या जगास आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी दिवस रात्र कार्यरत असणाऱ्या सर्वांना धन्यवाद आणि कौतुक करण्याचा दिवस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

कोणताही ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी कशी करावी याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर नरेंद्र मोदी अॅप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी काल विविध राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत राज्यांमधल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी टोपे यांनी विविध मुद्दे मांडताना महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली लसीकरणाला गती मिळावी यासाठी केंद्र शासनानं मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर टोपे यांनी भर दिला

यंदा या स्पर्धेतले सामने मुंबई बंगळुरू चेन्नई कोलकाता दिछ्ठी आणि अहमदाबाद या सहा ठिकाणी होणार आहेत